अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या कार्यक्रमाला उपस्थित होते दहशतवाद आणि दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्यांच्या विरोधात निर्णायक लढाईचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं

येत्या नोव्हेंबर महिन्यात भारत आणि अमेरिकेच्या तिन्ही सैन्य दलांच्या संयुक्त युद्ध सरावाची घोषणा ट्रम्प यांनी यावेळी केली मोदी सरकारच्या आर्थिक सुधारणांची प्रशंसा करत ट्रम्प यांनी सांगितलं की या आर्थिक सुधारणांमुळे सुमारे तीस कोटी नागरिकांना गरीबीतून बाहेर काढण्यात यश आलं आहे टेक्सास भारतीय मंचानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आएएनएक्स मिडिया भ्रष्ट्राचार प्रकरणी गेल्या तीन आठवड्यांपासून तिहार तुरुंगात असलेल्या माजी केंद्रीय वित्तमंत्री पी चिदंबरम यांची आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी आज भेट घेतली यावेळी चिदंबरम यांचे पुत्र खासदार कांती चिदंबरम ही उपस्थित होते राज्यात दुष्काळ महापूर आणि मंदीच्या वातावरणामुळे जनतेत असंतोष असून सत्ता परिवर्तन घडेल असा विश्वास राष्ट्रवादी काँप्रिसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे ते काल सातारा जिल्ह्यात घेतलेल्या सभेत बोलत होते यूवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत वरळी इथं कार्यकर्त्यांचा मेळावा झाला यावेळी राष्ट्रवादी काँप्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला दरम्यान आज राष्ट्रवादी काँप्रेसचा जाहीरनामा मुंबईत प्रसिद्ध होणार आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची द्पारी वार्ताहर परिषद होणार आहे माजी कसोटीपट्र आणि उद्योजक माधव आपटे यांचं आज मुंबईत वार्धक्यानं निधन झालं

मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला

बीसीसीआयचे संस्थापक सदस्य मुंबई चेंबर्स ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आणि आपटे ग्रुप या उद्योगसमूहाचे प्रमूख अशा अनेक जबाबदाऱ्या माधव आपटे यांनी सांभाळल्या होत्या

या टी ट्वेंटी मालिकेतला धरमशाला इथला पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता तर दुसरा सामना भारतानं जिंकला होता